गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन हजार कोटी रुपयांनी अर्थसंकल्प वाढला आहे या अर्थसंकल्पात विद्यमान करात कोणतीही वाढ नाही आणि नवीन करही प्रस्तावित नाही

या तरुणीवरील उपचारांचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे राज्य महिला आयोगानं या प्रकरणी वर्धा पोलीस अधिक्षकांना अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत पीडितेला न्याय मिळावा यासाठी हिंगणघाटमधे आज बंद पाळण्यात आला कारंजा चौक श्रिन नागरिकांनी काढलेल्या मोर्चात सर्वपक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते तरुणीला जिवंत जाळण्याच्या प्रकरणात आज विविध पक्ष आणि संघटनांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून कठोर कारवाईची मागणी केली आहे याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे या घटनेतील आरोपीचं वकीलपत्र कोणीही घेऊ नये असं आवाहन जिल्हा बार असोसिएशन केलं आहे

राष्ट्रीय नागरिकत्व कायद्याविरोधात मुंबईतल्या नागपाडा परिसरात सुरू असलेलं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय आज समन्व्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला गुरूवारी सायंकाळी पाच वाजता हे आंदोलन मागे घेण्यात येणार असल्याची माहिती समन्वय समितीचे सदस्य नसीम सिद्दीकी यांनी दिली राज्यातल्या ग्रामीण भागात रस्त्यांची अवस्था सुधारण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग यांना जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्यांचा विकास आराखडा तयार करावा हा आराखडा तयार करताना महत्वाच्या रस्त्यांच्या कामांचे प्राधान्य निश्वित करावं अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली उद्घव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज ग्रामविकास विभागाची आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते बचतगटांना ई वाणिज्य मंचावर आणण्याचा प्रयत्न करावा तालुकास्तरावरील सक्षम बचतगटांना शिवभोजन योजना राबविण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावं अशा सूचनाही त्यांनी दिल्या मागास आणि आदिवासी ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या विशेष सहाय्यात वाढ केली जावी अशी सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आदिवासींना जंगलातल्या त्यांच्या हक्काच्या वनहक्क पट्टयात शेतीसाठी विहिर बांधणं किंवा शेतात घर बांधणं याचे सर्वाधिकार मिळणार असं राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितलं पालघर जिल्ह्यात विक्रमगड तालुक्यातल्या डोयापाडा क्रि वयम चळवळ या सामाजिक संस्थेनं आदिवासींसाठी राज्यपाल कोश्यारी यांच्या संवाद कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं

आदिवासींना वनहक्क पट्टयातले अधिकार दिले आहेत ज्यांना वनहक्क पट्टयाचे हक्क आतापर्यंत मिळालेले नाहीत त्यांना लवकरच ते प्राप्त होतील असंही कोश्यारी यांनी सांगितलं नोवेल कोरोना विषाणूने थैमान घातलेल्या चीनमध्ये धुळे जिल्ह्यातले दोन तरुण अडकले आहेत धुळे शहरातला गिरीश पाटील आणि शिंदखेडा तालुक्यातल्या पथारे शिला चंद्रदीप जाधव अशी त्यांची नावं आहेत हे दोन्ही तरुण चीनमधल्या वुहान शहरात अडकले आहेत तांत्रिक अडचणीमुळं आपल्याला भारतात सध्या परतता येत नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे दोघांना बॅटरी संशोधनासाठी फेलोशिप मिळाली असून चीनमधल्या वुहान शहरात ते राहतात

या आश्रमशाळेच्या निष्काळजी पणामुळे या मुलाचा मृत्यू झाल्याचं त्याच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे कासा पोलिस स्थानकात याबाबत अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे परभणी तालुक्यातल्या पिंगळी येथील एका सोळा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी दोषी व्यक्तीला याला दोन वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा परभणी सत्र न्यायाधिशांनी ठोठावली आहे

शेतकरी चळवळीतले कार्यकर्ते साखर उद्योगाचे गाढे अभ्यासक आणि साखर डायरीचे संपादक अजित नरदे यांचं आज सकाळी कोल्हापूरमधे निधन झालं गेल्याच आठवड्यात कोल्हापूर सांगली रस्त्यावर जयसिंगपूरमध्ये दुचाकीस्वाराने ठोकल्यानं ते गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर मिरजेच्या रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र काल त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते मात्र आज पहाटे उपचार सुरू असताना त्यांचं रुग्णालयात निधन झालं

शेती क्षेत्रात खुल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी त्यांनी परखडपणे मतं मांडली होती अजित नरदे यांच्या अकाली निधनानं शेतकरी चळवळीत कधीही न भरणारी पोकळी निर्माण झाली आहे अशी प्रतिक्रिया माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे

अर्थसंकल्पामुळे जी घसरण झाली होती त्यापूर्वीच्या पातळीवर तो पुन्हा पोहोचला आहे

गुंतवणुकदारांनी समभागाच्या मोठ्या प्रमाणावर केलेल्या खरेदीमुळे निर्देशांकात वाढ झाल्याचं बाजार विश्लेषकांचं मत आहे परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड श्रिल्या दोन किराणा द्कानांवर अन्न आणि औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून दकान आणि गोदामांची झडती घेतली

वाशिम जिल्ह्यात परतीचा पाऊस चांगला झाल्यानं तूरीचं पिक जिल्ह्यात समाधानकारक झालं आहे त्यामुळे वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक वाढली आहे आज एकाच दिवसात बाजारात तुरीची सहा हजार पंचाण्णव पोती आणली होती

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत त्यांनी नुकसानभरपाईचा दावा केला आहे वेळच्या वेळी विम्याचे हप्ते भरुनही नुकसानभरपाई मिळाली नसल्याचं या शेतक यांनी सांगितलं नगर नाशिक जामखेड कर्जत श्रिन हे शेतकरी आले होते त्यांनी विमा कंपन्यांच्या अधिका यांची भेट घेतली शेतक यांचं निवेदन केंद्र सरकारकडे पाठवलं जाईल असं आश्वासन अधिका यांनी यावेळी दिलं एलआयसीच्या खासगीकरणाविरोधात सांगली जिल्ह्यातल्या मिरज श्री आज कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं केंद्र सरकारन एलआयसीमधील आपला वाटा विकून टाकायचा निर्णय घेतला आहे त्याविरोधात मिरज एलआयसीमधील कर्मचाऱ्यांनी एक तास कामबंद आंदोलन केलं विदर्भात काल तुरळक ठिकाणी पाऊस झाला राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ दिसून आली सर्वात कमी तापमान नाशिक ॐ तेरा अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आठ फेब्रवारीपर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तेरत्र हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे